तसंच ते आरोग्यविषयक आणि दहशतवादविषयक उच्चस्तरीय बैठकीतही सहभागी होणार आहेत प्रधानमंत्री मोदी आज कतार नायजेरिया इटली नामिबिया मालदिव या देशांच्या राष्ट्रप्रम्खांशी द्विपक्षीय चर्चा करतील त्याचबरोबर य्निसेफच्या कार्यकारी संचालकांशीही ते चर्चा करतील संय्क्त राष्ट्र मुख्यालयातल्या गांधी सौर उदयान आणि गांधी शांती उद्यानाचं उद्धाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे ह्यूस्टनच्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व भेटीनंतर ते आज न्यूयॉर्कला पोहोचले

यंदा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पडलेला नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा चार टक्क्यानं जास्त असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे

नवी दिल्लीत पोलाद उत्पादनाविषयी आयोजित चिंतन शिबीरात आज ते बोलत होते

विजेचा काटकसरीनं आणि सक्षमपणे वापर होत आहे की नाही हे पाहण्यासाठी वीजवापराचं नियमित लेखापरिक्षण झालं पाहिजे असं केंद्रीय सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत एका राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते वाहत्कीचा खर्च कमी करण्यासाठी सरकार जलवाहतूक विकसित करत आहे

एलएनजी सीएनजी वीज सौरऊर्जा इथेनॉल अशा पर्यायी इंधनांचा वापर वाढावा असाही सरकारचा प्रयत्न आहे असं गडकरी म्हणाले ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी सांगितलं की ऊर्जेवरचं अन्दान दरवर्षी दहा टक्के दरानं काढून टाकावं अशी तरतूद नवीन ऊर्जाविषयक धोरणात आहे या धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंज्री मिळणं बाकी आहे प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण पद्धतीनं अनुदान दयावं आणि ग्राहकांना वीज कंपनीची निवड करता यावी अशी शिफारस या धोरणात आहे भाजपाची शिवसेनेसोबत यूती होण्याबाबत प्रसारमाध्यमांइतकीच आपल्यालाही काळजी असून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ असं म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं ते आज म्ंबईत बातमीदारांशी बोलत होते उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या कर स्धारणांचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले

या स्धारणांसाठी त्यांनी प्रधानमंत्री आणि अर्थमंत्र्यांचे राज्याच्या वतीनं आभार मानले

रोजगार वाढेल तसंच प्नर्गृंतवणूकीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध होईल असं म्ख्यमंत्री म्हणाले

सरकारी बँकांचं विलिनीकरण संशोधनाला प्रोत्साहन तसंच ग़हविषयक स्धारणांचाही त्यांनी उल्लेख केला पाकिस्तनातल्या बालाकोट इथले दहशतवाद्यांचे तळ प्न्हा सक्रिय झाले आहेत असं सांगत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय संरक्षण दलं दक्ष आहेत असं लष्करप्रम्ख जनरल बिपीन रावत यांनी सांगितलं चेन्नईतल्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत आज य्वा नेतृत्व प्रशिक्षण विभाग स्रु करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाला लष्करप्रमुख उपस्थित होते त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला

जम्मू कश्मीरमधे किश्तवाड जिल्ह्यात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन नेत्यांच्या हत्येप्रकरणी तीन दहशतवाद्यांना अटक केली असल्याचं जम्मू परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्केश सिंह यांनी आज सांगितलं

केंद्र सरकारनं केलेल्या करकपातीम्ळे शेअर बाजारात आलेली तेजी आजही कायम राहिली

चलनबाजारात आज रुपयाच्या मूल्यात विशेष बदल झाला नाही

कच्च्या तेलाच्या भावात आज घसरण झाली

माजी क्रिकेटपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं

म्ंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

त्यावेळी ते पॉली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू ठरले ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष होते त्यांनी म्ंबईचं नगरपाल पदही भूषवलं होतं आपटे ग्र्प या उद्योगसमूहाचे प्रम्ख म्ंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि बीसीआयचे संस्थापक सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या माधव आपटे यांनी सांभाळल्या होत्या काँग्रेसनं म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीला सामोरं जावं अशीही मागणी केली आहे काँग्रेसच्या राज्यातल्या विधानसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रम्ख नाना पटोले यांनी म्ंबईत वार्ताहरांशी बोलताना म्ख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले भ्रष्टाचाराच्या आरोपांचा एकही डाग नसलेले आपण स्वच्छ मुख्यमंत्री आहोत असा मुख्यमंत्र्यांचा दावा असला तरी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार एक्सीस या खाजगी बॅन्केमार्फत होतात असा आरोप पटोले यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडनवीस यांची गेल्या पाच वर्षात अँक्सिस बँकेच्या उपाध्यक्षपदी झालेली पदोन्नती आक्षेपार्ह असल्याचा दावाही त्यांनी केला विधानसभा निवडणुक राज्याच्या प्रश्नांशी संबंधित असल्यामुळे पाकिस्तान किंवा काश्मीरचा विचार न करता राज्यातल्या समस्यांवर आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे असं त्यांनी सांगितलं भाजपाचा मात्र राष्ट्रवाद हा फक्त एकच कार्यक्रम आहे पण काँग्रेसला भाजपाकडून राष्ट्रवाद शिकण्याची गरज नाही खोटा राष्ट्रवाद आम्ही बाळगत नाही असं ते म्हणाले येत्या विधानसभा निवडण्कीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संय्क्त जाहीरनामा असेल आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकारच सतेवर येईल असा विश्वास व्यक्त करून पटोले म्हणाले की काँग्रेस शंभरच्यावर जागा जिंकेल राज्यात कोणतेही मुद्दे हाताशी नसल्यानं विधानसभा निवडणकीच्या पार्श्वभूमीवर आजपा वारंवार काश्मिरविषयी दिशाभूल करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्ंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं की राज्यातल्या शेतक यांचे प्रश्न बेरोजगारी आणि औद्योगिक क्षेत्रातली मंदी या सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरलं आहे ते झाकण्यासाठी काश्मिरविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानांचा विपर्यास करुन भाजपाचे नेते जनतेची दिशाभूल करत आहेत

विधानसभेचे अध्यक्ष अपात्र आमदारांना निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या अधिकारापासून रोखू शकत नाही हेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं

संरक्षण दल प्रवक्त्यांनी जम्मू आकाशवाणी प्रतिनिधीला सांगितलं की देवल या गावात झडती घेऊन ही कारवाई करण्यात आली

आसामच्या शिवसागर जिल्ह्यात दोन वाहनांची टक्कर होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला तर बाराजण जखमी झाले थौरा क्षेत्रात अरुंद रस्त्यावर दोन वाहनांची समोरासमोर टक्कर झाली आणि त्यातलं एक दरीत कोसळलं